शपथविधी सोहळ्यासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता अलोट गर्दी करुन जनता उपस्थित होती

शपथविधीला शिवसेना काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोहळ्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाइ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली शपथविधीनंतर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घव ठाकरे यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज थंडावला

सर्व राजकीय पक्षांनी आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सभा घेतल्या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची छत्रा आणि गरवा इथं दोन ठिकाणी प्रचारसभा झाल्या मुख्यमंत्री रघुबर दास झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन झारखंड विकास मोर्चा अध्यक्ष बाबुलाल मरांडी आणि अखिल झारखंड विकास विद्यार्थी संघटना प्रमुख सुदेश कुमार महतो यांच्याही वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारसभा झाल्या निवडणुकीच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज समाप्त झाली

या कायद्याला सुधारणांसह लोकसभेत मंजूरी देण्यात आली होती चिट फंड क्षेत्राच्या निकोप वाढीसाठी आणि लोकांना मोठ्या निधीसाठी सुलभता असावी म्हणून यात सुधारणा करण्यात आल्या आहेत

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली ही शुल्कवाढ ना नफा ना तोटा तत्वावर केली असून अनुसूचित जाती जमातींसह सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू असल्याचं त्यांनी सांगितलं दिल्ली सरकारच्या अंतर्गत असलेल्या शाळांसाठी ही शुल्कवाढ बाराशे रुपये इतकी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं माहिती म्हणजेच डेटास्रक्षेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं वॉटसएप सारख्या माध्यमांमार्फत पेगस्ति या सॉफ्टवेअर मधून केल्या जाणाऱ्या हेरगिरीबाबतच्या प्रशाला ते उत्तर देत होते या बाबतीत एकही तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नाही असंही त्यांनी सांगितलं या हेरगिरीसंदर्भात अधिक माहितीसाठी इस्रायली कंपनीला नोटिस पाठवली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं माहिती सुरक्षा कायदा मजबूत करण्यासाठी काम सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

लोकसभेत काल या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती विधेयकानुसार ई सिगारेट्सच्या उत्पादन व्यापार ने आण साठा तसंच जाहीरातींवर बंदी घालण्यात येणार आहे ई सिगारेट्सचा कसलाही व्यवहार करणा या व्यक्तीला एक वर्षांचा कारावास किवा एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील अशा प्रकारचा गुन्हा द्स यांदा केल्यास तीन वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल ई सिंगारेट्सचा साठा केल्यासही तो शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे खादीच्या उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या दोन वर्षांत तिप्पटीने वाढ झाली आहे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली खादीची उत्पादनं ही जागतिक दर्जाची असावीत यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असून त्यामुळे खादीची निर्यात वाढून खादी ही जागतिक दर्जाची नाममुद्रा बनेल असा विद्वास त्यांनी व्यक्त केला खादीच्या कापडांच्या दर्जाचं परीक्षण करण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळानं बिहार कर्नाटक केरळ मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात प्रयोगशाळा उभारल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली

लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना नवीन आणि नूतनक्षम ऊर्जामंत्री आर

सिंग यांनी आज ही माहिती दिली

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदि सिंग पुरी यांनी हा मसुदा मांडला असून त्यात अनधिकृत वसाहतींमधे राहणा या रहिवांशाच्या मालमत्ता हक्कांना मान्यता देण्यासंबंधी तरतुदी आहेत दिल्लीतल्या अनधिकृत वस्त्यांमधे राहणा या चाळीस लाख रहिवाशांना त्यांच्या राहत्या घराचा मालकी हक्क मिळण्यासाठी कायद्याची चौकट तयार करण्याचं काम हे विधेयक करणार आहे

तामिळनाडूच्या पूर्व किना यावर विकसित होत असलेल्या चेन्नई कन्याकुमारी औद्योगिक मार्गिकेच्या उत्तर आणि दक्षिण भागातला वीज पुरवठा वाढवण्यासाठी या कर्जाचा उपयोग होणार आहे आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे यांनी या करारावर भारताचे प्रतिनिधी म्हणून आज स्वाक्षरी केली

फ्रान्सच्या ब्लेस हरिसेन यांच्या पार्टीकल या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला

मारिघेला या चित्रपटासाठी स्यू जॉर्ज यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला जल्लीकड्ट या सिनेमासाठी लिजो पेलिसार्री यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला गेला ज्युरींचा विशेष पुरस्कार बलून या सिनेमासाठी दिला गेला अभिषेक शाह यांच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हेलारू या सिनेमालाही विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं

या आधी दोघींही ऑलम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे

गेल्या दोन महिन्यात इराकच्या राजकीय नेत्यांविरुद्ध नागरिकांनी केलेल्या निदर्शनामधे साडेतीनशेहून जास्त निदर्शक मारले गेले असून हजारो जखमी झाले आहेत या निदर्शकांनी शहरातले दोन पूल रोखून धरले होते उत्तर भारतात झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट आली आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी तर मैदानी भागात पावसानं हजेरी लावली आहे